क्षेत्रांमध्ये घेण्यात आली भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन प्रम्ख समित्यांच अध्यक्षपद मिळालं

उपलब्ध करून देण्यास संकल्पबदध असल्याचं केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल निषंक यांचं प्रतिपादन गोसेखर्द प्रकल्प राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल त्यासाठी प्रेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देतानाच प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य प्नर्वसन व्हावे तसेच प्नर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प स्रू करण्याला प्राधान्य दयावे असे राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी भंडारा येथे सांगीतले पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसेख्र्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली भंडारा जिल्हयातील पवनी तालुक्यातील गोसेखर्द प्रकल्प स्थळाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीत गोसेख्र्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती म्ख्यमंत्र्यांनी जाणून घेतली तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वाटचालीची माहिती त्यांनी घेतली

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालवा पाहणी करून पुढे निघालेल्या ठाकरे यांचा ताफा शेतकरी प्रकल्पग्रस्तानी थांबविला म्ख्यमंत्री यांनी आपला ताफा थांबवत वाहनातून उतरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला

पोलिओ लसीकरण देशात पोलिओ लसीकरण मोहीम या महिन्याच्या सतरा तारखेपासून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज केली कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीची पाहणी केल्यानंतर चेन्नईमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते

पोलिओ लसीकरण मोहीम देशात तीन दिवस चालणार आहे असं त्यांनी सांगितलं

प्रत्येक जिल्ह्यांत तीन तर महापालिका हददीत एका आरोग्य संस्थेत ही रंगीत तालीम घेतली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली गोंदीया जिल्ह्यात आज कोरोना लशीचे डाय रन झाले

हा ड्राय रन वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी पार पडला खासगी उदयोग कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसाठी खासगी उदयोग क्षेत्रानंही सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्याबददलचा विस्तृत आराखडा फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात फिक्कीनं सादर केला आहे सुरक्षित भारतासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी या नावानं हा आराखडा तयार करण्यात आल्याचं फिक्कीनं प्रसिदधीला दिलेल्या पत्रकात नमूद केलं आहे

हा दर जगात सर्वांत जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

तिरुमूर्ती यांनी आज सांगितलं दहशतवादविरोधी समितीचं अध्यक्षपद मिळणं भारतासाठी विशेष उल्लेखनीय असल्याचं तिरुमूर्ती यांनी नमूद केलं सीमेपलीकडच्या दहशतवादाशी लढण्यात भारत अग्रेसर असून या दहशतवादाचा सर्वाधिक फटकाही भारताला बसला आहे असं ते म्हणाले भारताची अफगाणिस्तान बददल असलेली शांतता स्रक्षा विकास आणि प्रगती याविषयीची बांधिलकी लक्षात घेता तालिबान निर्बंध समितीला नेहमीच प्राधान्य राहिलं आहे असंही तिरुमूर्ती म्हणाले लीबिया आणि तिथल्या शांतता प्रक्रियेवर सगळ्या जगाचं लक्ष असताना त्याविषयीच्या समितीचं अध्यक्षपद महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं

साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या तारखा लवकरच निश्चित केल्या जातील असंही ठाले पाटील यांनी सांगितलं अशोक चव्हाण सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी केंद्र सरकारनं प्ढाकार घ्यायला हवा अशी मागणी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे आज मंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही मागणी केली सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात अटॉर्नी जनरलला पक्ष केलं असून त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची या ऑनलाईन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती हे हिंदी विदयापीठ गांधीजींच्या स्वप्नांचे जीवंत प्रतीक असून शक्तीचे प्ंज आहे तक्षशिला आणि नालंदा या विद्यापीठांसारखे हे विद्यापीठ देखील ज्ञानाचे वैश्विक केंद्र होईल असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्र्यानी व्याक्त केला

या विद्यापीठात स्थापित भारतीय अन्वाद संघाकडून बऱ्याच आशा आहेत याम्ळे एका भाषेतील संचित ज्ञान द्सऱ्या भाषेत येवू शकले

या दीक्षांत सोहळ्यात क्लग्रू प्रो